कार्यालयाच्या परिसरात प्रवेश करणारं प्रत्येक वाहन फवारा मारून निर्जंत्क करणं तसंच प्रवेश द्वारातून आत येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं थर्मल स्क्रिनिंग करणं बंधनकारक करण्यात आलं आहे सर्व कर्मचाऱ्यांसाठी वैद्यकीय विमा आवश्यक असून हात ध्ण्यासाठी आणि सॅनिटायझरची स्विधा उपलब्ध करावी लागेल प्रत्येक कार्यालयात कामाच्या दोन पाळ्यांमध्ये एक तासाचं अंतर ठेवणं स्रक्षित सामाजिक अंतराचं पालन व्हावं यासाठी जेवणाची स्ट्टी वेगवेगळ्या वेळी देणं तसंच कार्यालयाच्या परिसरात क्ठल्याही कामाव्यतिरिक्त येणाऱ्यांना बंदी घालण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत याशिवाय मास्क वापरणं अनिवार्य करण्यात आलं असून थ्ंकण्यावर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे

कोरोना संकटामुळे लागू असलेल्या टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर प्ढच्या आठवड्यात स्रू होणाऱ्या रमजान महिन्यासाठी म्स्लिम विचारवंतांनी आणि मशिदींमधल्या इमामांनी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत रमजान काळात मशिदींमध्ये जाऊ नये घरीच नमाज अदा क्राण पठण आणि इफ्तार हे म्स्लिम बांधवांनी घरातच करावं इफ्तार मेजवानीचं आयोजन करू नये गरिबांना अन्न तसंच पैशाची मदत करावी सरकारच्या टाळेबंदीच्या सूचनांचं पालन करूनच रमजानच्या काळात खरेदी करावी यांसारख्या मार्गदर्शक सूचना जरी केल्या आहेत म्स्लिम समाजानं या मार्गदर्शक सूचनांचं पालन करावं असं आवाहन केलं आहे

औरंगाबाद शहरात आज दोन नवीन कोरोनाबाधित रूग्ण आढळले

परभणी शहरात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळला आहे निवासी उपजिल्हाधिकारी अंकृश पिनाटे यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे परभणी जिल्ह्यात जनधन योजनेचे पैसे जिल्ह्यातील सर्वच बँकेत महिलांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती सर्वत्र सोशल डिस्टन्सचा अभाव दिसून आला सोलापूर जिल्ह्यात एकूण दहा कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत

कोल्हापूर जिल्ह्यात रेशन धान्य वितरणात गैरव्यवहार चालू असल्याचे उघडकीस आले आहे

वांद्रे पश्चिम इथं अवैधरित्या जमलेल्या स्थलांतरित मज्रांच्या प्रकरणी पोलिसांनी एका बातमीदारासह अकरा जणांना अटक केली आहे टाळेबंदीच्या काळात एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांना जमवून समाजात द्वेष पसरवणे तसंच च्कीची माहिती देणं अशा विविध ग्न्ह्यांखाली या सगळ्यांना अटक केली आहे या सगळ्यांना आज न्यायालयात हजर केलं जाईल आणि प्ढची कारवाई केली जाईल असं प्रशासनानं सांगितलं कोरोना विषाणूच्या साथीम्ळे लागू असलेले निर्बंध लक्षात घेता य्पीएससी अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा आणि म्लाखतींच्या नव्या तारखा संचारबंदी संपल्यानंतर जाहीर केल्या जाणार आहेत यासंदर्भात आयोगाच्या वेबसाइटवर माहिती दिली जाईल असं आयोगानं म्हटलं आहे

स्टाफ सिलेक्शन कमीशनतर्फे घेण्यात येणाऱ्या काही परिक्षांच्या तारखांचा निर्णय तीन मे नंतर घेऊन या तारखा मंडळाच्या संकेतस्थळावर टाकण्यात येतील

स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपलं एक दिवसाचं वेतन प्रधानमंत्री मदत निधीला देण्याचा निर्णय घेतला आहे दरम्यान लष्कर भर्तीसाठी बीड जिल्ह्यात होणाऱ्या परीक्षा प्ढील आदेश येईपर्यंत प्ढे ढकलण्यात आल्या आहेत परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांनी क्ठल्याही अफवेवर विश्वास ठेवू नये आणि परीक्षेचा अर्ज भरताना नोंदवलेल्या आपल्या इमेलवर येणाऱ्या सूचनांकडे लक्ष ठेवावं लष्करानं म्हटलं आहे द्ध उत्पादकांकडील सर्व द्ध खरेदी करुन या द्धापासून द्धाची भ्कटी तसेच तत्सम दग्धजन्य पदार्थ तयार करण्यासाठी वापरावे अशा सुचना दुग्ध विकास मंत्री सुनिल केदार यांनी दिल्या आहेत विभागीय आय्क्त कार्यालयाच्या सभागृहात द्ध वितरण करणाऱ्या संस्था तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या संय्क्त बैठकीत केदार बोलत होते कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर दुधाचा वापर कमी होत असल्याम्ळे दुध उत्पादकांकडून दुधाची खरेदी होत नाही

जिल्ह्यातील सर्व दुध संकलित करण्याच्या दृष्टीने तात्काळ नियोजन करावे असे निर्देशही यावेळी केदार यांनी दिले द्धापासून भ्कटी तयार करण्याला प्राधान्य असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले खाजगी दुग्ध संकलन संस्थांनी द्ग्धजन्य पदार्थाची निर्मिती करावी त्यापासून विविध पदार्थ तयार करुन या पदार्थांची थेट घरपोच सेवा उपलब्ध करुन द्यावी

अंगणवाडी सेविकांच्यामार्फत वितरीत केला जाणारा घरपोच पोषण आहार येत्या आठवडाभरात सर्व बालकापर्यंत पोहोचविला जाईल एकही बालक गर्भवती माता स्तनदा माता पोषण आहारापासून वंचित राहणार नाही असे महिला व बालविकास मंत्री एड

महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यात आतापर्यंत एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नाही लॉकडाऊन संचारबंदी जमावबंदी या आदेशासह भंडाऱ्याच्या जनतेने लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करीत सकारात्मक भ्मिका घेतल्याने भंडारा जिल्हा कोरोना निगेटिव्ह झाला आहे याप्ढेही सोशल डिस्टन्सिंग सोबतच शासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करून आपला जिल्हा शेवटच्या क्षणापर्यंत कोरोनाम्क्त ठेवावा असे आवाहन पालकमंत्री डॉ विश्वजीत कदम यांनी केले आहे दरम्यान विदर्भांतील वर्धा चंद्रपूर गडचिरोली हे जिल्हे देखील कोरोना म्क्त ग्रीन झोन मध्ये असून इथे प्रशासनाच्या नियमांची अत्याधिक काटकोरपणे अंमलबजावणी होत असल्याचं आमच्या प्रतिनिधींनी कळवलं आहे

दरम्यान कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी विविध स्तरावर उपाययोजना आणि प्रशासकीय कारवाईस्द्धा स्रु आहे

शहरातील लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर नागपूर करून महानगरपालिकेच्या समाजकल्याण विभागातर्फे दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाच्या माध्यमातून मनपा आय्क्तांच्या प्ढाकाराने नियमित निवाऱ्यासोबतच तात्प्रत्या शहरी बेघर निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे